भारतीय लष्करात महिलांना स्थायी कमिशन मिळण्याचा मार्ग मोकळा

दिव्यांगांचा अंत्योदय अन्न योजनेत समावेश करण्याचे केंद्राचे निर्देश

निसर्ग वादळग्रस्तांना सुपारी आणि नारळाच्या झाडांसाठी मदत जाहीर

लष्कर महिला भारतीय लष्करात महिलांना स्थायी कमिशन मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे यासंदर्भात औपचारिक मंजुरीपत्र काल सरकारनं जारी केलं यामुळे आता महिला अधिकारी लष्करात महत्वाची भूमिका बजावू शकतील आतापर्यंत लष्कराच्या केवळ न्याय शिक्षण आणि आरोग्य विभागातच महिलांना स्थायी कमिशन मिळू शकत होतं इतर विभागात महिलांच्या नेमणुका केवळ शॉर्ट सर्विस कमिशनवरच होत असत

जेईई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि केंद्र सरकारद्वारा अनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठीचे निकष यंदापुरते शिथिल करण्यात आले आहेत

महाराष्ट्रातल्या संस्थांसाठी राज्य सरकारनं प्रवेशाचे हे निकष आधीच शिथिल केले आहेत आता केंद्रीय संस्थांमध्येही यंदा या शिथिल केलेल्या निकषांच्या आधारे प्रवेश घेता येईल दिव्यांग दिव्यांगजनांचा अंत्योदय अन्न योजनेत समावेश करावा असे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिले आहेत दिव्यांगांना रेशन उपलब्ध करून द्या असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले होते

दिव्यांगाना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत दरडोई पाच किलो मोफत धान्यही द्या अशी विनंती केंद्रीय नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी राज्य सरकारांना केली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कालावधीस आणि लेखा परीक्षणास मुदतवाढ देणारी सुधारणा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

कोरोना प्रादुर्भावामुळे नांदेड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका पुढील तीन महिन्यांकरिता पुढे ढकलण्यास आणि या दोन्ही पदांना मुदतवाढ देण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली

मात्र येत्या जुलैअखेर पर्यंत राज्य शासनानं जे निर्बंध लागू केले आहेत ते तसेच सुरु राहणार असल्याचं जिल्हा प्रशासनान स्पष्ट केलं प्णे विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कारवाई बॉलीवूड इव्हेंटच्या नावावर देशविरोधी काम करणाऱ्या गटावर केंद्रीय गृहमंत्रालयानं कारवाई केली आहे ऐक्या अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करून आयएसआयला पैसे पुरवणाऱ्या आणि भारताविरोधी कारवाई करणाऱ्या टोळी विरोधात कारवाई करत केंद्रीय गृहमंत्रालयानं रेहान सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांवर बंदी घातली आहे गेल्या फेब्रुवारी महिन्यात खासदार राह्ल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या प्रकरणी पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने भारतीय कलाकारांना रेहान सिद्दीकी राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्या कार्यक्रमांमध्ये सामील न होण्याच्या सूचना दिल्या आहेत बॉलिवूडच्या झगमगाटापेक्षा राष्ट्रहितालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश यामूळे समाजात पोहोचू शकेल अशी प्रतिक्रिया खासदार शेवाळे यांनी व्यक्त केली आहे विनित मासावकर आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबई संपर्कमंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी राज्य सरकारनं नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली आहे काल सामान्य प्रशासन विभागानं याबाबतचं परिपत्रक जारी केलं

रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे

जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियानं हा आराखडा तयार केला आहे ई पीक पाहणी राज्यात ई पीक पाहणीचा प्रयोग यशस्वीरीत्या सुरू झाला असून शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्यात आल्यामुळे या उताऱ्यांवरून कोणत्या शेतकऱ्याने किती क्षेत्रावर कोणते पीक घेतले आहे याची माहिती प्रशासनाला समजत आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाही खरीप हंगामात ई पीक पाहणी प्रयोग राबवण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दूरचित्रसंवादाद्वारे संबंधितांना देण्यात येत आहे यामुळे शेतमालाच्या अवचित टंचाईला लगाम बसणार असून एखाद्या पिकाच्या अतिरिक्त उत्पादन विक्रीचेही नियोजन करता येणार आहे ऐकूया या प्रयोगाचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून सातबारा उताऱ्यांवर शेतकरीनिहाय पिकांची नोंद घेण्याच्या प्रयोगाला गेल्या वर्षी मान्यता मिळाली या प्रकल्पासाठी राज्यातील महसूल विभागनिहाय सहा तालुक्यांची निवड केली असून या गावांमधील लाखो शेतकऱ्यांनी आतापर्यंत या प्रयोगाला प्रतिसाद दिला आहे ई पीक पाहणी या मोबाइल एपद्वारे संबंधित शेतकऱ्याने किती क्षेत्रात कोणते पीक घेतले आहे याबाबतची माहिती छायाचित्रासह तलाठय़ाकडे पाठवायची आहे तलाठय़ाने संबंधित माहितीची पडताळणी करून सातबारा उताऱ्यांवर ऑनलाइन पद्धतीने ती भरायची आहे पुणे विभागात बारामती नाशिक विभागात दिंडोरी औरंगाबाद विभागात फुलंब्री अमरावती विभागात अचलापूर नागपूर विभागात वाडा या सहा तालुक्यांमध्ये गेल्या वर्षभरात खरीप आणि रब्बी हंगामात या प्रकल्पाची कार्यवाही करण्यात आली

या योजनेमुळे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्ती किंवा दुष्काळात पीक विमा वा अन्य मदत देताना या माहितीचा फायदा होणार असल्याचे या प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी सांगितलं

ती हवामानातील बदलांना प्रतिरोधक असणाऱ्या पिकांवरील संशोधन गरजेचं असल्याचं प्रतिपादन नवी दिल्ली इथल्या वनस्पतींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण संमितीचे अध्यक्ष डॉ

प्रभू यांनी केलं आहे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित अन्नसुरक्षेसाठी हवामानातील बदलास प्रतिरोधक पिके या विषयावर एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये ते काल बोलत होते युरिया अकोला जिल्हा खतांचा बफर स्टॉक असल्याचं कृषी विभाग सांगत असला तरी जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर युरिया खताचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत आहे

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जवाटप करण्यासंबंधीची कार्यवाही देखील जिल्हा सहकारी बँकेनं सुरु केली आहे

टिळक जयंती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली लोकमान्यांचा त्याग आणि राष्ट्राप्रती समर्पण यामुळे आज आपण समृद्ध आणि बलशाली देशाचं स्वप्न पाहू शकतो अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ट्विटर संदेशात आदर व्यक्त केला आहे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च प्रस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी खासदार सुधाकरराव श्रंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काल एका पत्राव्दारे केली पाणी लातूर शहराला पाणीपूरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पाणीसाठा वाढू लागला आहे

हवामान महाराष्ट्रात काल सर्वच विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आजही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार सरीही अपेक्षित आहेत

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार